माध्यमातून पाणी प्रवठा करण्याबाबत म्ख्यमंत्र्यांचं निर्देश

यंत्रसामग्री जाळली

प्रमाणात सुरु आणि विदर्भात अजूनही उष्णतेची लाट अद्याप कायम

म्ख्यमंत्र्यांनी आज ऑडीओ ब्रीज सिस्टम दवारे अमरावती जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी मोर्शी अचलप्र वरूड चिखलदरा तालुक्यातील सरपंचांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

त्यामुळे गावात लोकांना रोजगार देखील मिळू शकेल पाणी प्रवठ्याच्या योजना असलेल्या विहीरींवर वीज जोडणी आहे याची खात्री करून जेथे वीज नाही तेथे तत्काळ वीज उपलब्ध करून देण्याच्या सूचना मेख्यामंत्र्यांनी यावेळी प्रशासनास दिल्या काही गावात जलक्भ ज्ने झाल्याची तक्रार सरपंचांनी केली तिथे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्तीश लक्ष घालून त्यांच्या दुरूस्तीची कामं करून घ्यावीत असेही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशच्या रतलाम मध्ये प्रचार सभा घेतली आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी आदिवासी कल्याण मंत्रालयाची स्थापना केल्याचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला

आज बसपा प्रम्ख मायावती यांच्यासह अन्य पक्षांच्या स्टार प्रचारकांनी देखील विविध ठिकाणी सभा घेतल्या तीव्र उन्हाळा आणि रमजानचा पवित्र महिना या दोन्ही बाबी लक्षात घेत निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ सकाळी सात ऐवजी साडेपाच करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि संजिव खन्ना यांच्या खंडपीठानं सकाळी सात ते संध्याकाळी सहा ही मतदानाची वेळ योग्य ठरवत मतदार सकाळी देखील मतदान करू शकतात असं म्हटलं आहे दरम्यान वेळेत बदल केल्यास निवडणूक आयोगाला व्यवस्थापनेत अस्विधा होऊ शकते असं देखील खंडपीठानं म्हटलं आहे अखिल जगासमोरील आव्हानांना सामोरं जाण्याच्या दृष्टीनं संशोधकांनी चौकटी बाहेर जाऊन नवीनतम् पर्याय शोधून काढावेत असा आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी केलं नवी दिल्ली इथं आयोजित भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात ते आज बोलत होते

अन्प वाधवान यांनी केलं व्यापार विषयक दवीपक्षीय उपाययोजना असूनही जागतिक व्यापार प्रणालीत महत्वाच्या वाटाघाटी आणि अपिलांसंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा डॉ वाधवान यांनी यावेळी सांगितलं यामुळं जागतिक व्यापार संघटनेच्या अपिल संबंधी विवाद सोडविण्याच्या प्रक्रियेत बाजू निर्माण झाल्याचं ते म्हणाले अपिला संबंधित मंडळासमोर असलेल्या प्रलंबित मुदयांबाबत तोडगा काढणं तसंच सुधारणांबाबत विकसनशील देश अणि अत्यल्प विकसनशील देशांसमोर असलेल्या म्द्यांविषयी या दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे

हे प्रकरण न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर तात्काळ सुनावणीसाठी आलं होतं

सशस्त्र नक्षल्यांनी मध्यरात्री एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस ठाण्यांतर्गत येमली मंगुठा मार्गावर असलेली रस्त्याच्या कामावरील वाहने आणि यंत्रसामग्री जाळली

याम्ळे संबंधित कंत्राटदाराचे मोठे न्कसान झाले याबाबत अधिक माहिती देत आहे आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी साउंड बाईट वारंवार होत असलेल्या नक्षल्यांच्या हिंसक कारवायामुळे एटापल्ली तालुका पुन्हा एकदा चर्चेत मागील आठ दिवसांत एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी केलेली ही तिसरी हिंसक आहे

मे महिन्याचा उत्तरार्ध जवळ येऊन ठेपला असून नागपूरसह संप्र्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे

महावितरणची बहृतांश विद्यु्त यंत्रणा उघडयावर असल्याने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात या फ़ांद्या आणि वेली काही ठिकाणी तारांवर घासत असतात आणि यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते ही हानी टाळण्याकरिता नागपूर परिक्षेत्रातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दृष्टीने चाचपणी करून गरजेन्सार संबंधितांची पूर्वपरवानगी घेऊन या फांद्या झाटून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजप्रवठा व्हावा यासाठी महावितरणतर्फ़े दर आठवड्यात ठाराविक दिवशी विविध वाहिन्यांवर देखभाल आणि द्रुस्तीची ही कामे करण्यात येत असतात

राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्यातील द्रष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यानी मिळून मदत कशी करता येईल याबाबत उपाययोजना स्चवण्यासंदर्भात आपण येत्या आठ दिवसांत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं पवार आज सकाळपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी जिल्ह्यातील आष्टी पाटोडासह अनेक गावांना भेट दिली कृषी क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी मोठे बदल गरजेचे आहेत भारतीय शेती पूढे अनेक प्रश्न सद्य स्थितीत असून हवामान बदलामुळे या समस्या वाढणार असल्याचं मत कोलकाता विदयापीठाचे माजी कुलग्रू स्वपन कुमार दत्ता यांनी नागप्रच्या निरी इथं राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं कृषी क्षेत्रातील जन्कीय बदल या विषयावर आयोजित व्याख्यानावर बोलताना दत्ता म्हणाले की अन्न स्रक्षेच्या बाबतीत भविष्यकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या समस्येवर उपाय असून जन्कीय बदलांदवारे मोठ्या प्रमाणात अन्न धन्याचं उत्पादन वाढवता येऊ शकत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण आणि काळा पैसा वैध केल्याप्रकरणी बँकेच्या माजी म्ख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आज दिल्लीत सक्तवसूली संचालनालय ई डी समोर हजर झाल्या कोचर यांची यापूर्वी मुंबई कार्यालयात चौकशी झालेली आहे यावर्षी एक मार्च रोजी ई डी नं कोचर आणि व्हिडीओकॉन सम्हाच्या कार्यालयांवर छापे घातले होते त्यामध्ये कोचर यांनी आय

आय सी आय बँकेकड़न व्हिडीओकॉन कंपनीला मंजूर केलेल्या एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांचं कर्ज प्रक्रियेत अनेक अनियमितता असल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानंतर कोचर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे वेण्गोपाल धूत यांच्याविरोधात ग्न्हा दाखल करून चौकशी स्रू केलेली आहे